मुख्यमंत्री दक्षेद फडनवीस यांच्यासह अनक्वी पदाधिकारी यावळी उपस्थित होत आगपूरमध काँग्रस्त्रिउमरखार नाना पटोलर्यिनीही आज उमरखारी अर्ज दाखल कला या पहिल्या टप्प्यात नागपूरसह वर्धा रामटक्री भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर आणि यवतमाळ वाशिम या सात लोकसभा मतदारसंघांचा समावधीआहा सर्वच ठिकाणी प्रमुख राजकीय पक्षांचा उमद्विर आज अखख्या दिवशी उमद्विरी अर्ज दाखल करत आहत्त सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रस्प्रिउमद्वार माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंद्र्यांनी आज उमद्वारी अर्ज दाखल कला यावछी त्यांच्या सोबत माजी आमदार राजन पाटील दिलीप माना सिध्दाराम म्हानाआदी उपस्थित होतबेचित बहुजन आघाडीच्या वतीनं भारीप बहुजन महासंघाचनित्त प्रकाश आंबडक्कर यांनीही आज सोलापूर मतदारसंघांसाठी उमद्वारी अर्ज दाखल क्ला तक्रिकोला मतदार संघातूनही उद्या उमद्वारी अर्ज दाखल करणार आहर भाजपातर्फे डॉ जयसिद्धारे शिवाचार्य स्वामी यांनी आपला उमर्खारी अर्ज भरला नांदृष्टलोकसभा मतदार संघात महायुतीकडून आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी तर काँग्रस्क्रेडून प्रदक्षाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी अर्ज दाखल कला अकोला मतदार संघात महायुतीच उमद्वार संजय धोत्र्यांनी अर्ज दाखल कल्ला

उत्तरप्रदध्तित विद्यमान खासदार हस्त्रमालिनी यांनी आज मथुरा लोकसभा मतदारसंघांसाठी उमध्वारी अर्ज दाखल कला मध्येलयात काँप्रस्प्रेखी मुकूल संगमा आणि भाजपा पुरस्कृत रिकमन मोमीन यांनी तुरा मतदारसंघांसाठी अर्ज दाखल कला आंध्रप्रदृष्ट अरुणाचल आणि सिक्कीम मधल्या विधानसभा निवडणुकीसाठीही अर्ज भरण्याची मुदत आज संपली असून उमद्विरांनी आपापलअिर्ज भरलआहक्त मुंबई प्रदक्षकाँग्रस्तअध्यक्षपदी मिलिंद दक्षि यांची नियुक्ती झाली आह काँग्रस्त्रिजेष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज ही घोषणा कली

या प्रकरणी पुढची सुनावणी पुढच्या सोमवारी होणार आह निवडणुकीच्या काळात रोड शोज तसंच वाहन फ्रिांवर प्रतिबंधाची मागणी करणारी एक याचिका मात्र सर्वोच्च न्यायालयानं आज फ्टिळून लावली उत्तर प्रदश्यतिल्या निवृत्त पोलिस महासंचालकांनी ही याचिका दाखल क्विी होती वाहन फ्विी आणि रोड शोजमुळपिर्यावरणाला धोका संभवतो म्हणून त्यावर प्रतिबंध घालण्याच िदेश द्यावत्तनिवडणूक आयोगाला अशी मागणी त्यांनी कल्ली होती

या योजनध्वित पक्षानं अनक्व अर्थतज्ञांशी सल्लामसलत कली असून तिच्या आर्थिक परिणामांबाबत सखोल अभ्यास कली आहा असं तम्हिणालही जगातली सगळ्यात मोठी किमान वस्ती योजना असल्याचा दावाही राहुल गांधी यांनी कला राष्ट्रवादी काँग्रस्मिही लोकसभा निवडणुकीसाठी आज आपला जाहीरनामा जाहीर कला जाहीरनामा समितीच अिध्यक्ष आणि माजी मंत्री दिलीप वळसप्रिटील यांनी मराठी हिंदी जिजी या तीन भाषक्तीजाहिरनामा मुंबईत प्रसिद्ध कला

याशिवाय आर्थिक विकास रोजगार निर्मिती सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांवर भर कामगार कायद्यात सुधारणा कर सुधारणा मनुष्यबळ विकास मनरात्रि जल आणि सिंचन विकास उत्पन्नातील असमानता या विषयांवर भर दख्यात यात्रार असल्याचंही वळसप्रिटील यांनी सांगितलं समाजवादी पार्टीचप्रिमुख मुलायम सिंग यादव आणि त्यांचप्रित्र अखिलधियादव आणि प्रतिक यादव यांच्या विरोधात बहिराकी मालमत्ता प्रकरणी चौकशी अहवाल सादर करण्याच मिर्देश सीबीआयला दख्खाची मागणी करण्याऱ्या एका याचिक्ख्र सर्वोच्च न्यायालयानं आज सीबीआयला नोटीस बजावली याप्रकरणाच्या चौकशीच्या सद्यस्थिती संदर्भात दोन आठवड्यात उत्तर दष्ट्राच मिदेश सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती दिपक गुप्ता यांच्या पीठानं सीबीआयला दिलखिाहती या प्रकरणाच्या सद्यस्थितीबद्दल न्यायालयाला माहिती दख्खाचनिर्देश सीबीआयला दख्खाची मागणी या याचिकत्त करण्यात आली होती तडकाफडकी त्रिवार तलाक दष्ट्राच्या पद्धतीला शिक्षापात्र गुन्हा ठरवणाऱ्या अध्यादश्राच्या घटनात्मक वैधतसी आव्हान दण्परी याचिका सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवली आहा केळिच्या एका संस्थापतशी याचिका दाखल कळी होती या प्रकरणी हस्तक्षप्र करणार नसल्याचं सांगून सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतखीलच्या पीठानं ही याचिका रद्दबातल कली

चंदीगडच्या हवाई तळावर आज झालख्खा कार्यक्रमात वायुदलप्रमुख एअरचीफ मार्शल बी

धनोआ यांनी ही घोषणा कली ही हर्विकॉप्टर्स डोगंराळ भागात विशाध कार्यक्षम असून कुठल्याही प्रकारची बचाव आणि सुरक्षा कार्यही पार पाडू शकतात असं त्यांनी यावळी सांगितलं

राष्ट्रपति कोविंद यांचा हा पहिलाच क्रोएशिया दौरा आहा ब्रोलिव्हियामध्यतिजिष्ट्रपतींशी थक्ततसद्यप्रतिनिधी मंडळ स्तरीय चर्चा करतील